त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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

कोरोना विरुद्धच्या लढाईला नौदल हवाई दल रेल्वे सह टपाल विभागाचाही हातभार

मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध उपमुख्यमंत्र्याचं प्रतिपादन

सचिन वाझे आणि रियाझुद्दीन काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक वनराज भाटीया यांचं वृद्धापकाळानं निधन

अवकाळी पावसानं बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान खरिपाची कामंही खोळंबली कोरोना मदत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवरील आरोग्य कर्मचारी अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सेवाभावी संस्था झोकून देऊन काम करत आहेत त्याचबरोबर केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयं देखील या लढ्यात आपलं पूर्ण योगदान देत आहेत

नौदलाच्या आयएनएस तलवारकोलकाताऐरावतजलाश्व आणि शार्द्रल या नौका विविध मित्र देशातून ऑक्सीजनसह अन्य साहित्य भारतात आणत आहेत प्राणवायूची निकड असलेल्या राज्यांना रेल्वेद्वारे ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून प्राणवायू पोहोचवला जात आहे

रेल्वेच्या डब्यांचं रुपांतर विलगीकरण कक्ष आणि कोविड निगा केंद्रात करून ते विविध राज्यांना देण्यात आले आहेत कोविडशी संबंधित सर्व साधन सामग्रीच्या तातडीच्या पुरवठ्यासाठी टपाल विभागानं सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आजपासून एक हेल्पलाईन सुरू केली आहे

त्यात महाराष्ट्रासह दिल्लीगुजरातमध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या कोट्यात वाढ केली आहे नवीन नियोजनानुसार रेमडेसीवीरचा अखंडित पुरवठा राज्यांना होईल आणि कोविडविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल असं गौडा यांनी सांगितलं

एन आर कॉंग्रेसचे प्रमुख एन रंगासामी यांनीही एका साध्या कार्यक्रमात पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं नेतृत्व करतील मराठा आरक्षण उपमुख्यमंत्री मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच या समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं या मुद्द्यावर गरज पडल्यास राज्य विधिमंडळाचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची सरकारची तयारी असल्याचही ते म्हणाले कोरोना प्रादुर्भावामुळं विशेष अधिवेशन शक्य न झाल्यास विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात त्याबद्दलचा ठराव एकमतानं मंजूर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत चर्चा करण्यासही आम्ही तयार असल्याचं पवार म्हणाले हे आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकारनं पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केल्याचंही पवार यांनी सांगितलं दरेकर कोरोनाच्या काळात राजकारण करू नये असं सर्व राजकीय पक्ष सांगत असले तरी राज्यातील राजकारण जोरात सुरू आहे कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करायला केंद्र सरकार अपयशी ठरत आहे अशी तक्रार राज्यसरकारकडून वारवार होत आहे

ते काल मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते

पण दिवसेंदिवस वाहनांची ये जा वाढल्यामुळे धुरामुळे तिथलं पर्यावरणही धोक्यात आलं विश्वविद्यालयानं या समस्येवर उपाय शोधला आहे ऐक्या त्याविषयीची अधिक माहिती स्क्रिप्ट वध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयानं परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी एक स्तृत्य पाऊल उचललं आहे विश्वविद्यालयातील आवारात पेट्रोल डीझेल वर चालणार्यात मोटारींची ये जा थांबवूननियमितपणे सायकल वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कुलगुरू प्राध्यापक रजनिशकुमार शुक्ल यांनी विद्यापीठातील सर्व अधिकारी आणि शिक्षकांना सायकलनं ये जा करण्याचे निर्देश दिले आहे

पर्यावरण आणि पर्यायानं प्राणवायू रक्षणासाठी विश्वविद्यालयानं उचललेलं हे पाउल नक्कीच प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे आकाशवाणी बातम्यांसाठी वध्याहून आनंद इंगोले यांच्यासह पुण्याहून सविता म्हसकर पुणे जिल्हा खरीप आढावा बैठक खरीप हंगामामध्ये बी बियाणं खतंकिटकनाशकं यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावीशेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावं एकही पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी दिले पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडलीत्या वेळी ते बोलत होते

लातूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री अमित देशमुख यांनीही जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व हंगामाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला कृषी संबंधित सर्व बाबींचा विचार करूनसर्व समावेशक पाच वर्षांचा ब्रहत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

आपल्या रयतेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठीचा हा प्रयोग हमखास कामी यायचा हाच आगळा वेगळा प्रयोग आताच्या काळातही तितकाच लागू पडतो आहे तो कसा त्याची हि गोष्ट स्क्रिप्ट महाराष्ट्र राज्यातल्या पिंपरी चिंचवड शहरात घडलेली ही गोष्ट कोरोना साथीच्या संवेदनशील परिस्थितीत पोलीसनागरिकांना कशी मदत करतात हे जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पिंपरीत रस्त्यावर उतरले वेषांतर करून चेहऱ्यावर दाट झूबकेदार दाढी डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा टोप आणि वर पांढरी गोल टोपीपठाणी धाटणीची सलवारकूर्ता आणि मास्क असा वेष परिधान करून आयुक्त बनले जमालखान कमालखान पठाण तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे बनल्या त्यांच्या बेगम त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणिआमच्या शेजारी राहणार्या कोविड रुग्णासाठी रुग्णवाहिका पाहिजे होतीपण रुग्णवाहिकेसाठी आठ हजार रुपये मागतात अशी तक्रार केली तक्रार मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाण्याऐवजी तक्रारदार पठाण यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं पठाणाचं वेषांतर केलेले आयुक्त कृष्ण प्रकाश पोलीस ठाण्यात गेल्यावर काय घडलं असलेते सांगायलाच हवं का आकाशवाणी बातम्यांसाठी सविता म्हसकर पुणे

हत्ती हल्ला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आक्रमक झालेल्या हत्तीला पकडण्यात वनविभागाला शुक्रवारी पहाटे पाच वाजता यश आले त्यासाठी रात्रभर प्रयत्न सुरू होते व्याघ्र प्रकल्पाच्या बोटेझरी भागात गजराज हा नर हत्ती अचानक आक्रमक झाला होता त्याने प्रकल्पाच्या दोन अधिकाऱ्यांवर हल्ला केला त्यात मुख्य लेखापाल प्रमोद गौरकार ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती

नेहमी प्रेमाने पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असणारा गजराज हत्ती अश्याप्रकारे अनियंत्रित होण्याची ही द्सरी घटना असूनया घटनेनंतर या हत्तीबाबत वनविभाग काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे धुळे महापूर आरक्षण सोडत रद्द धुळे महापालिकेची पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पदाची काढण्यात आलेलीइतर मागास वर्गीय अर्थात ओबीसी राखीव आरक्षण सोडत काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द ठरवली आहे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती संजय सुधाकर जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देतांना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे यशोमती ठाकूर महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यात येतीलअशी माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री एडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून महिला आणि बाल विकास भवन उभारण्यात येईल असं त्यांनी गुरूवारी नाशिक इथं आढावा बैठकीत सांगितलं

मंजुरी परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेतानांदेड इथं शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात नर्सिंग कॉलेज सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरु करण्याची तयारी करण्यात यावी असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल दिले रिझवी बंगालमध्ये मुगलीस्तान बनवण्याचा प्रयत्न होत असूनहे वहाबीवाद्यांचे कृत्य आहे या मागे देशाचे पुन्हा तुकडे करण्याचा प्रयत्न होत असूनअसे प्रकार रोखले पाहिजेत असं मत हिंदु राष्ट्र शक्ति संघटनेचे संस्थापक कॅप्टन सिकंदर रिझवी यांनी व्यक्त केलं आहे सावरकर स्मारकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेत वीर सावरकरका हिंदुत्त्व और निधर्मिता या विषयावर ते बोलत होते सच्चर समिती अहवाल राज्यातल्या विद्यमान महाविकास आघाडीने सच्चर समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यावा असं आवाहन विचारवंत हसीब नदाफ यांनी केलं आहे

नाशिक पाणीकपात नाही शहरातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेता नाशिक शहरात तूर्त तरी पाणी कपात करण्यात येणार नाही मात्र नागरिकांनी पाणी वाचवून व्यवहार करावेत असं आवाहन नाशिकचे महापौर सतीश कलकर्णी यांनी केलं आहे काल या संदर्भात बैठक झाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची काल निवड करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना नियुक्ती पत्र सुपूर्द केलं आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं

अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांना संगीत देणाऱ्या भाटीया यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होत त्यांनी लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ म्यूझिक इथून संगीताचे शिक्षण घेतलं होतं भारतात परतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला जाहिरातींसाठी जिंगल बनवायला सुरुवात केली

मंथन भूमिका मंडी जाने भी दो यारो अशा अनेक हिंदी चित्रपटांतलं त्यांचं संगीत विशेष गाजलं

हवामान राज्यात काल विदर्भमराठवाडापश्चिम महाराष्ट्र खान्देश आणि दक्षिण कोकणात काही तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरींनी हजेरी लावली गेल्या काही दिवसांपासून मुक्कामाला आलेल्या या अवकाळी पावसानं बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान केल्याच्या आणि खरिपाची कामं खोळंबल्याच्या बातम्या येत आहेत कालच्या पावसानं कमाल तापमान मात्र काहीसं कमी झालं

राज्याच्या सर्वच विभागात आजही संध्याकाळच्या सुमारास पाऊस अपेक्षित आहे

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार